लोकसभा निवडण्कीच्या द्रस या टप्प्यात राज्यातल्या दहा मतदार संघातली उमेदवारी मागे घेण्याची म्दत आज संपली

लोकसभा निवडण्कीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

नाना पटोले भाजपाचे भंडारा गोंदिया मतदारसंघातले माजी खासदार असून नंतर पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे भंडारा गोंदिया आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघांत भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना पक्षांतर्गत बंडखोरीचा त्रास होऊ शकतो द्सरी महत्वाची लढत चंद्रप्र मतदारसंघात असून तेथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची लढत स्रेश धानोरकर यांच्यात होत आहे

अमरावती लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा जणांनी माघार घेतली

यात चार महिला उमेदवार आहेत अमरावती मतदारसंघात भाजप शिवसेना य्तीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ महाआघाडी प्रस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा आणि वंचित आघाडीचे ग्णवंत देवपारे हे प्रम्ख उमेदवार आहेत मराठवाड्यात लातूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लातूर लोकसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात उरले आहेत सुधाकर तुकाराम श्रृंगारे भाजपा मच्छिंद्र ग्णाजी कामंत काँग्रेस सिध्दार्थक्मार दिगंबर सूर्यवंशी बसपा हे प्रम्ख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सामना आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्याशी होणार आहे या मतदार संघात सातारा जिल्ह्यातील फलटण मांण खटाव आणि कोरेगाव ताल्क्यातील उतरपूर्व भागाचा समावेश आहे आणि याच भागात रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे

त्यामुळे निवडणूक रिंगणात आता सतरा उमेदवार राहिले आहेत परभणी मतदारसंघात प्रमुख उमेदवार शिवसेनेतर्फे संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर भाकपचे राजन क्षीरसागर बसपाचे डॉ

हिंगोलीमध्ये लोकसभेसाठी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले

यामध्ये प्रम्ख उमेदवार यूतीचे ओमराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजीतसिंह पाटील वंचित बहजन आघाडीचे अर्ज्न सिद्राम सलगर बसपाचे डॉ शिवाजी पंढरीनाथ ओमान आणि अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला धैर्यशील माने यांची लढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी होईल यावेळी शेट्टी हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कोट्यातून लढत आहेत

ज्या नागरिकांनी अदयाप मतदारयादीत नाव नोंदवलेलं नाही त्यांना ते नोंदवण्यासाठी ही अखेरची संधी आहे

तसंच एक नऊ पाच शून्य या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी असं कळवलं आहे

ईशान्य म्ंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवारावरून एकमत होत नसेल तर हा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी आग्रही मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मूंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे तिचा सामना भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे

ध्ळे जिल्ह्यातील शिंदखेडा शिरप्र आणि ध्ळे या ताल्क्यांमध्ये संपूर्ण तर अंशत साक्री ताल्क्यात द्ष्काळी परिस्थिती आहे त्याम्ळे उन्हाळी स्ट्ट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराची स्विधा मिळावी यासाठी ध्ळे जिल्हा परिषद शाळांमध्ये आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांबरोबरच खासगी अन्दानित अंशत अन्दानित प्राथमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत पोषण आहार देण्यात येणार आहे येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या त्रळक ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे राज्याच्या इतर भागात हवामान म्ख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे